या दोन दिवसाच्या दौ यात राष्ट्रपती भारतीय व्यवसायिकांनी आयोजित कलिखा भारत स्लोवनिया व्यापार बैठकीला उपस्थित राहतील

भारताचा बिलीयर्डस् आणि स्नूकरपट्र पंकज अडवाणी यानं म्यानमार श्वें झालखा आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नूकर महासंघाच्या जागतिक बिलीयर्डस् अजिंक्यपद स्पर्धेचं विजता वे पटकावलं पंकजनं म्यानमारच्या नथ्विखिचा पराभव कल्ला